पंतप्रधानांनी काल वर्धा इथून महाराष्ट्रातल्या भाजपच्या निवडणूक प्रचार मोहिमेला प्रारंभ केला घराणेशाही भ्रष्टाचार आदी मृद्यांवरूनही त्यांनी काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मोदी म्हणाले पवार यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोदी यांनी केला

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणं लोकशाही आणि संविधान वाचवणं या कामाला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं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

केरळमध्ये भाजप आणि भारतीय धर्म जन सेनेची आघाडी आहे

सुजय विखे तर माढा लोकसभा मतदार संघातून रणजित नाईक निंबाळकर रत्नागिरी सिंधूदर्ग मतदार संघातून महाराष्ट स्वाभिमानी पक्षाचे नीलेश राणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक शिवसेना भाजप युतीचे संजय मंडलिक वंचित बहजन आघाडीच्या अरुणा माळी यांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी शिवसेना भाजप युतीचे धैर्यशील माने आणि वंचित बहजन आघाडीचे असलम सय्यद यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले जालना लोकसभा मतदार संघातून अखिल भारतीय सेनेचे गणेश चांदोडे तर शहादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सातारा लोकसभा मतदार संघात बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील वंचित बहजन आघाडीचे सहदेव येवले आणि एका अपक्ष उमेदवारानं काल अर्ज दाखल केले दरम्यान काल काँग्रेसनं आणखी नऊ उमेदवारांची एक यादी जाहीर केली यामध्ये प्णे मतदार संघातून मोहन जोशी यांना तर रावेरमधून डॉ उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं हे दर जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दर असल्यामुळे ही दरवाढही वेगवेगळी आहे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

दरम्यान मध्य भारतात यंदा एप्रिल ते जून या काळात नेहमीपेक्षा अर्धा अंश सेल्सियस अधिक तापमान राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे या भागात पुढचे तीन महिने तापमापकाचा पारा कमाल चव्वेचाळीस अंशांपर्यंत वाढ्र शकतो अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे नांदेड लोकसभा मतदार संघात दोन उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत अपक्ष उमेदवार डॉ महेश तळेगावकर यांच्यासंदर्भात दैनिक श्रमिक एकजूट आणि दैनिक नांदेड एकजूट या व्त्तपत्रातून प्रसारीत झालेल्या बातम्यांवरून तसंच दैनिक पुढारी या दैनिकात अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नावापुढे लोहा असा उल्लेख आल्यानं उमेदवाराची वेगळी ओळख प्रदर्शित झाली त्यामुळे त्या पेडन्युजच्या व्याख्येत येत असल्याच्या कारणाने दोघाही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे

भाजपा सेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छींद्र कांमत हे दोघे करोडपती उमेदवार आहेत वंचित बह्जन विकास आघाडीचे उमेदवार राम गारकर त्यांच्याशी झूंज देत आहेत या तिन्ही उमेदवारांनी आपले संपत्तीविषयक विवरण निवडणूक विभागाला सादर केलं आहे अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या परिवाराकडे साडे अठ्ठावीस कोटींची मालमत्ता आहे तर काँग्रेसचे उमेदवार मच्छींद्र कामत यांच्याकडे अकरा कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे

आणि या दोघांचा जर विचार केला तर शृंगारे आणि मच्छींद्र कामत हे दोघं उद्योजक आहेत त्यामुळे होणारी लढाई ही कोट्याधीशांमधली होणार आहे

त्या काल बीडमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या तर खासदारकीचा निधी आपण जिल्ह्याच्या विकास कामांसाठी खर्च केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या देखील विविध योजनांचा निधीही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणला असल्याचा दावा यावेळी डॉक्टर प्रितम मुंडे यांनी केला

दरम्यान सोनवणे यांना जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं पाठिंबा दिला आहे पक्षाचे राज्य समन्वयक एड विशाल कदम यांनी ही माहीती दिली

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय विटेकर यांनी काल परभणी ताल्क्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला वंचित बहजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांनी पालम गंगाखेड शहराला भेट देवून मतदारांशी हितगुज साधले हळुहळु सर्व उमेदवारांच्या प्रचाराला वेग येत असल्याचे दिसून येते

पाटील आणि चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या वेळी आमदार विनायकराव पाटील उपस्थित होते

काल ही घटना घडली पाण्याचे ड्रम भरून ठेवलेल्या या बैलगाडीखाली ही मुलं खेळत असतांना बैलगाडीला लटकल्यामुळं बैलगाडी उलटून ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे